म्हाळूंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकूलामध्ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते देशात आणि राज्यातही क्रिडा क्षेत्राची वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आजी आणि माजी खेळाडूंना आर्थिक मदत करणे हाही त्या प्रयत्नांचा एक भाग आहे महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र शासन सर्वतोपरी मदत करेलअसंही त्यांनी सांगितलं यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार राज्यमंत्री आदिती तटकरे खासदार गिरीश बापट पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते

भोर तालुक्यात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षानं मुसंडी मारली आहे तर शहरालगतच्या हवेली तालुक्यात संमिश्र निकाल लागल्याचं चित्र दिसून आलं आहे कृषिक सध्या देशपातळीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षामागचं एक प्रमुख कारण म्हणजे पंजाब हरियाणा इथं पिकणाऱ्या गहू तांदूळ या पिकासंदर्भातील किंमती आहेत तसंच योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळं हा संघर्ष निर्माण झाल्याचं मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मंत्री कृषी संशोधक अभ्यासक आणि शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते करवाढ पिंपरी चिंचवड महापालिका येत्या आर्थिक वर्षात कुठलीही करवाढ करणार नाही असं महापालिका आयुकत श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितलं प्रशासनाच्या या निर्णयामुळं नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला आता स्थायी समितीच्या मंजुरीची केवळ औपचारिकता बाकी आहे दरवर्षी फेब्र्वारीमध्ये पालिका प्रशासन करवाढीचे नियोजन करत असते

अग्निशामक शिक्षण साफसफाई या करांच्या रचनेतही कुठलेच बदल करण्यात आले नाहीत स्थायी समितीच्या मंजूरीनंतर सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे त्यानंतर एप्रिलमध्ये या निर्णयाची अमंलबजावणी होईल शैक्षणिक धोरण एकाच प्रकारचे केंद्रित शैक्षणिक धोरण स्वीकारून सर्वांवर ते लादण्याऐवजी पुणे जिल्हा परिषदेनं आता विकेंद्रित शैक्षणिक धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं जिल्ह्याच्या विविध भागात स्थानिक वातावरणानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं शक्य होणार आहे त्याबद्दलचा प्राथमिक आराखडा येत्या महिनाअखेर पर्यंत तयार केला जाईल जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक आर्थिक स्तर समस्या लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला जाणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं चापेकर स्मारक चिंचवडगावातल्या क्रांतीवीर चापेकर बंधूच्या स्मारकाचं तिसऱ्या टप्प्यातलं काम हाती घेण्यात आलं आहे यामध्ये बहुउद्देशीय सभागृह प्रदर्शन ऐतिहासिक वस्तू संग्रहालय चर्चासत्र यासाठी वेगवेगळी सभागृह तसंच व्यायामशाळा या बाबींचा समावेश आहे